हॉटस्पॉट अथवा नियंत्रण क्षेत्र कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित नाही अशा महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रा बाहेरच्या बाजार परिसरात असलेल्या दुकानांना टाळेबंदीच्या नियमातून सूट देत ही दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या रहिवाशी भागातली द्कानंही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे

महानगरपालिका क्षेत्रातले मॉल्स मात्र तीन मे पर्यंत बंदच राहतील असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे

राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त देशभरातल्या सरपंचांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते दोन हात लांब राहण्याचा ग्रामीण भागातल्या जनतेनं दिलेला मंत्र प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटानं आत्मनिर्भरतेच्या आवश्यकतेची जाणिव करून दिली असल्याचं पंतप्रधान म्हणाले प्रत्येक ग्रामपंचायत तालुका आणि जिल्ह्यानं आपल्या मूलभूत गरजांसाठी आत्मनिर्भर होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं एकीक़त ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाइल एपचा यावेळी पंतप्रधानांनी श्भारंभ केला

काम कहां तक पहंचा है सारी चीजें अपने मोबाईल परसे जानकारी रख पाएगा याशिवाय सहा राज्यात प्रायोगिक स्तरावर स्वामित्व योजनेचा श्रभारंही पंतप्रधानाच्या हस्ते झाला यामध्ये नवीन सर्वेक्षण पद्धत आणि ड्रोनचा उपयोग करून ग्रामीण भागातल्या जमिनीचं मानचित्रण करता येईल याम्ळे ग्रामीण भागात नियोजन आणि महसूल वसूल करण सुलभ होईल त्याचप्रमाणे जमिनीच्या मालकी हक्कामध्ये स्पष्टता येऊन जमिनीचे विवाद कमी होण्यास मदत होईल असं ते म्हणाले दरम्यान येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही पंतप्रधान संवाद साधणार आहेत टाळेबंदीच्या काळातली पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची हा तिसरा संवाद असणार आहे पंतप्रधान उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल देशातल्या सर्व आरोग्यमंत्र्यांशी आणि सचिवांशी द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यांवेळी ही मान्यता दिल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

त्याचबरोबर पीपीई कीटचं निर्जंतुकीकरण करून त्याचा प्र्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचवण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं

औरंगाबाद शहरात काल आणखी चार व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं समतानगर मधले दोन तर असेफिया कॉलनी आणि भीमनगर भावसिंगप्रा मधल्या प्रत्येकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं हे चौघंही पूर्वीच्या कोरोना विषाणू बधितांच्या संपर्कात आलेले आहेत

या संकटाच्या काळात नागरीकांनी घाबरून जाऊ नये प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे

यातले दोन मालेगावमधले तर येवला आणि नाशिक मधला प्रत्येकी एक रुग्ण आहे

त्यामुळे या व्यक्तीला काल रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली दरम्यान जिल्ह्यात कालही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम काढण्यासाठी लाभार्थ्यांनी रांगा लावल्याचं दिसून आलं

त्याचबरोबर ज्यांचं संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलं आहे त्यांचंही समुपदेशन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल ही माहिती दिली

दरम्यान लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच आता कोरोना विषाणू चाचणी होणार आहे यासंदर्भात काल आयसीएमआरकडून मान्यता मिळाल्याचं देशमुख यांनी सांगितलं मराठवाड्यात आता औरंगाबाद नांदेड अंबाजोगाई आणि लातूर अशी चार चाचणी केंद्र आहेत

राज्यात अनेक ठिकाणी इतर आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात प्रवेश दिला जात नसल्याबद्दल तीन याचिका न्यायमूर्ती के आर श्रीराम यांच्यासमोर दाखल झाल्या आहेत

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

सामंत यांनी काल सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूशी दुरद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला आणि विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचा आढावा घेतला विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये असं ते म्हणाले ऑनलाईन अध्यापन सध्या सुरू असून ऑनलाईन परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल तसंच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठीचं साहित्य परदेशातून घ्यावं लागणार आहे त्यामुळे ही प्रयोग शाळा सुरू होण्यासाठी अजून एक महिना लागणार असल्याचं कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी काल स्पष्ट केलं दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून वार्ताहरांशी संवाद साधताना ते काल बोलत होते विद्यापीठाच्या उस्मानाबाद इथल्या उपकेंद्रातही कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा मानस असल्याचं कुलगुरु येवले यांनी यावेळी सांगितलं

यावेळी त्यांनी कोरोना विषाणूच्या अनुषंगानं प्रशासनामार्फत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली

सारी या आजाराबाबतही पालकमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली जिल्ह्यात सारीचा आजार नियंत्रणात असल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी यावेळी सांगितलं टाळेबंदीच्या काळात सरकारने काही अटी शिथिल केल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातल्या उद्योजकांनी स्वतच्या जबाबदारीवर उद्योग सुरु करण्यावर भर दिला आहे वाळूज औद्यागिक वसाहतीतल्या काही कंपन्या कालपासून सुरु झाल्या बजाज व्हेरॉक एन्ड्यूरन्स बडवे इंजिनिअंरिंग या कपंन्या सुरु झाल्या असून त्यांना महापालिका हद्दीबाहेरच्या कर्मचाऱ्यांना कामावर ने आण करण्यास वाहनांची परवानगी देण्यात आली आहे

शेवडी तांडा या ठिकाणचे हे कामगार असून मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात ते गेले होते

परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आज सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे

तसंच जिल्ह्यातले मेडिकल आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना चोवीस तास सुरु राहतील असं जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी एका आदेशाद्वारे कळवलं आहे

या सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार या निधीत दिला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण यांनी दिली आहे उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आलं आहे

शहरातल्या जैन समाजानं डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालय या दोन्ही संस्थांना प्रत्येकी एक असे दोन बेसिक व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत

गिरीश मैंदरकर यांनी स्वत पाच लाख रुपयांचा निधी पंतप्रधान सहायता निधीस दिला आहे

परभणी इथल्या हरिओम मदत केंद्राचे संस्थापक बाळासाहेब जाधव यांनी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना जिवनावश्यक किटचं वाटप केलं सोनपेठ इथल्या सर्वोदय लोकसंचालित साधन केंद्र आणि नवजीवन सेवाभावी संसथेच्या वतीनं सोनपेठ शहर आणि तालुक्यातल्या तीन गावांमध्ये धान्य बँक सुरू करण्यात आली आहे अन्नदात्यांनी या बँकेत येऊन धान्य जमा करण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे टाळेबंदीच्या काळात इतर ठिकाणी कामावर असलेल्या आणि आपल्या गावात परत आलेल्या मराठवाड्यातल्या मजुरांना रोजगार हमी योजनेची कामं देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उस्मानाबादचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे याबाबत त्यांनी विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या बोरीच्या ग्रामीण रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक कीटचं काल वाटप करण्यात आलं

शहरातल्या पुंडलीक नगरमध्ये राहणारा प्रकाश बाताडे असं या व्यक्तीचं नाव आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणीही सामाजिक माध्यमाद्वारे आक्षेपार्ह विधाने करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असं आवाहन औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाद्वारे जनतेला करण्यात आलं आहे औरंगाबाद शहरातल्या चेलीपूरा भागात काल एका इसमाला नशेच्या गोळ्या विक्री करताना अटक करण्यात आली आहे

तसंच नियमीत चाचणी परीक्षा सोडवावी यासाठी परभणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर यांनी सुरू केलेल्या सामाजिक माध्यमांवरील प्रयोगाला संपूर्ण जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे यासंदर्भात माहिती देतांना पाटेकर म्हणाल्या या चाचण्यांमध्ये गणित भाषा विज्ञान आणि इंग्रजी या चार विषयांचे आम्ही व्हाट्सअप ग्रूप शिक्षकांचे तयार केले आणि जे तज्ञ आहेत त्या विषयामधील त्या सर्व शिक्षकांना एकत्रित करून दररोज चाचण्या तयार करतात वेळापत्रकान्सार शिक्षकांपर्यंत आम्ही ते पोहचवतो

कारण बरेच पालक शेतीच्या कामाला जातात

काल सायंकाळी चंद्र दर्शनानंतर तरावीह नमाज अदा करण्यात आली उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या श्भेच्छा दिल्या आहेत यंदा रमजानच्या महिन्यात सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करावं आणि घरगृती स्वरूपातच धार्मिक कार्यक्रम करावेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

दुपारी तीन ते साडे पाच या वेळेत ही खरेदी करता येणार आहे जिल्ह्यातल्या घाटनांद्रा आणि वडोद बाजार पोलीस ठाण्यात पवित्र रमजान महिन्याच्या सुरूवातीच्या पूर्व संध्येला काल मशिदीतल्या प्रमुखांसोबत बैठक घेण्यात आली मुस्लीम बांधवांना सामाजिक अंतर मशिदीत तीन पेक्षा जास्त बांधवांनी येऊ नये फळांच्या गाडीवर गर्दी नये अशा सूचना देण्यात आल्या

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते बियाणे रास्तभावानं मिळतील याची दक्षता घ्यावी पीककर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकावर कारवाई करावी त्याचबरोबर पाणी टंचाईबाबतच्या उपाययोजनांसंदर्भात एकही तक्रार येणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देशही टोपे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातल्या डिग्रस उच्च पातळीच्या बंधाऱ्यातून नांदेडच्या विष्णुप्री धरणात फक्त दहा दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सोडण्यात यावं अशी मागणी गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे

यामुळे डिग्रस बंधाऱ्यातला पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे त्याचबरोबर बागायती पिकाचंही मोठं नुकसान होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठकीत ते काल बोलत होते जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून पाणीटंचाईबाबत नागरिकांच्या तक्रारीची नोंद घेण्यात यावी असं ते म्हणाले

यावर्षीच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते खरीप हंगामाच्या अनुषंगानं लातूर जिल्ह्याला आवश्यक असलेला विविध प्रकारच्या खतांचा पुरवठा वेळेत व्हावा तसचं आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून प्रत्येक मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी पंपासाठी वीज जोडणी तात्काळ देण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत

पाच हजार तीनशे तेहतीस रूपये प्रति क्विंटल असा या हळदीला भाव मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कापूस विक्रीसाठी घेऊन येतांना आणि विक्री प्रक्रियेत सहभागी होतांना सर्व शेतकऱ्यांनी सामाजिक अंतर पाळण्यासह अन्य मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

शासकीय खरेदी केंद्र या कापसाची खरेदी करणार आहे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं अवैध गौण खनिज आणि उत्खनन करणाऱ्या पाच वाहनांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

यावेळी त्यांनी शेतमालाच्या आवकसंदर्भात माहिती घेतली बाजार समितीनं सामाजिक अंतर ठेऊन जिवनावश्यक अन्नधान्यांचे व्यवहार सुरु केले आहेत